पूर्व त्रिपुरा मतदासंघातून मतदान सुरक्षेच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आलं आहे या टप्प्यातल्या निवडणूक प्रचारासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल कर्नाटकात बागलकोट आणि चिक्कोडी क्विं सभा घेतल्या गेल्या पाच वर्षात आपल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केलं असून पुन्हा सत्ता मिळाली तर पुढंही हे काम करत राहू असं त्यांनी यावेळी सांगितलं नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली खेल्या तालकटोरा स्टेडिअमवर व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत राहुल गांधी आज कर्नाटकातल्या रायचूड आणि चिक्कोडी प्रचारसभा घेणार आहेत भाजपाचे अध्यक्ष अमित शाह तसंच राहुल गांधी यांच्या आज गुजरातमधेही प्रचारसभा होणार आहेत उत्तरप्रदेशात मैनपुरी क्वे आज समाजवादी पार्टीचे मुलायमसिंग यादव आणि बहुजन समाजपार्टीच्या प्रमुख मायावती यांची संयुक प्रचास्सभा होणार आहे

आसाममधेही तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचाराचा वेग वाढला आहे

भाजपाचे ज्येष्ठ नेते सर्वानंद सोनोवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसनेते तरुण गोगोई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा तसंच नेडाचे अध्यक्ष हिंमाता बिस्वा सरमा विविध ठिकाणी प्रचारसभा तसंच रोड शो करत आहे गुवाहाटीच्या प्रतिष्ठीत जागेसाठी काँप्रेस आणि भाजपामधे थेट लढत होत असून त्विर तीन जागांवर तिरंगी लढत होत आहे

केरळमधल्या वीस मतदारसंघात येत्या मंगळवारी मतदान होणार असून प्रचारानं वेग पकडला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल रात्री तिरुअनंतपुरम क्रे प्रचारसभा घेतली

कॉंग्रेसनेत्या प्रियंका गांधी वड्रा उद्या वायनाड क्रिं तसंच पुलपल्ली निलांवूर अलीकोडे तसंच मंन्नथावाडी क्रिं प्रचारसभा घेणार आहेत डाव्या आघाडीकडून मुख्यमंत्री पिनराई विजयन राज्यात विविधि ठिकाणी प्रचार करत आहेत तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सीताराम येच्वुरी सुधाकर रेङ्डी पोलीट ब्युरो सदस्य प्रकाश करात तसंच ब्रींदा करातही राज्यात प्रचार करत आहेत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली शिल्या तालकटोरा स्टेडिअमवर व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या घोषणापत्रात व्यापाऱ्यांच्या हितासाठी भाजपानं घेतलेल्या विविध निर्णयांबद्दल आभार मानण्यासाठी व्यापाऱ्यांनी हे मेळावा आयोजित केला आहे

मध्यप्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या चौकीदार चोर है या जाहिरातीवर बंदी आणली असून या जाहीरातीचं प्रसारण थांबवण्याचे आदेश दिले आहेत सहमुख्य निवडणूक अधिकारी राजेश कौल यांनी सर्व जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना हा आदेश दिला असून या जाहिरातीचं माध्यम प्रमाणपत्र रद्द झालं असून या जाहिरातीवर संपूर्ण राज्यात बंदी घालण्याची अधिसूवना जारी केली आहे भाजपानं मध्यप्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे ही जाहिरात अपमानास्पद आणि आक्षेपाई असल्याची तक्रार दाखल केली होती भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे सगळ्या चोरांचं आडनाव मोदी असतं या राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्यामुळे आपली बदनामी झाली असल्याचा दावा सुशील कुमार मोदी यांनी पाटण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाखल केला आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रक्वकत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे उत्तरप्रदेशातील कार्यकर्त्यांनी धमकी दिल्यामुळे तसंच आपल्याशी गैरवतुर्णक केल्याचा निषेध म्हणून चतुर्वेदी यांनी राजीनामा दिला असून काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवला आहे पक्षामधे महिलांची सुरक्षितता सन्मान राखला जातो परंतु पक्षाच्या सदस्यांच्या वर्तणूकीतून तो दिसून येत नसल्याचं चतुर्वेदी यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याबद्दल मालीचे प्रधानमंत्री सौमेयलेवू बोयूबेये मैगा यांच्याविरुद्ध संसदेनं अविधास ठराव मंजूर केल्यानंतर मैगा आणि त्यांच्या सरकारनं राजीनामा दिला आहे राष्ट्रपती ज्ञाहिम बोऊभाकर कैता यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं राष्ट्रपती कार्यालयाच्या निवेदनात म्हटलं आहे नव्या प्रधानमंत्र्याचं नाव लवकरच जाहीर केलं जाईल आणि सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांशी चर्चा करुन नवं सरकार स्थापन केलं जाईल असं या निवेदनात म्हटलं आहे

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चैलेंजर्स बंगळुरु यांच्यात कोलकाता क्वि सामना होणार आहे

या विजयामुळे मुंबई डियन्स या स्पर्धेत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोचली आहे गुडफ्रायडे निमित्त जगभरातील चर्चमधे ख्रिस्ती बांधव आज प्रार्थनासभांमधे सहभागी होत आहेत आजच्याच दिवशी येशू ख्रिस्तांना सुळावर चढवण्यात आलं असं मानलं जातं गोव्यातील सर्व प्रमुख चर्चमधे विशेष प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईतही विविध चर्चमधे सामुहिक प्रार्थनासभांमधे खिस्ती बांधव मोठया संख्येनं सहभागी झाले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुडफ्रायडेच्या निमित्तानं येशू ख़िस्ताच्या बलीदानाच्या स्मृती ट्विटर संदेशातून जागवल्या आहेत येशू खिस्ताचा उच्च आदर्श तसंच अनुकरणीय साहसी वृत्ती हे मानवाला शक्तीचे स्रोत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे असमानता आणि अन्याय मुक्त जीवन जगण्याचं शिक्षण येशू ख्रिस्ताच्या विचारातून मिळतं असंही मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हनुमान जन्मोत्सावानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत भक्त हनुमानाचं जीवन समाजातील दुष्ट प्रवृत्तींघ्या विरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा देतं असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे हनुमान जन्मोत्सवानिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत आजच गुडफ्रायडे असून अन्याय आणि दुःखाच्या निर्मूलनासाठी येशू ख्रिस्तांनी आपलं आयूष्य समर्पित केलं आणि मानवतेचा मार्ग दाखवला असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे जम्मू कश्मीरमधे नियंत्रण रेषेवरच्या व्यापारी मार्गाचा गैरवापर होत असल्यानं सरकारनं हा व्यापार आजपासून थांबवला आहे केंद्रिय नियंत्रण रेषेपलीकडून व्यापारी मार्गाचा वापर पाकिस्तानस्थित कंटकांकडून बेकायदेशीर शस्त्रं अंमली पदार्थ आणि बनावट चलनी नोटा भारतात पाठवण्यासाठी होत असल्याचे अहवाल मिळाल्यानंतर सरकारनं हा व्यापार स्थगित ठेवायचा निर्णय घेतला